यासाठी तीनशे चार कोटी रुपये अनुदानाला मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दसरा तसंच तिसरा टप्पा राज्यात राबवण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली

शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला

यासह दारुचा अवैध साठा तसंच विक्री प्रकरणी शिक्षेत वाढ करण्यासाठी दारुबंदी अधिनियमात सुधारणा कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना विघटनशील अर्थात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान अशा अनेक निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं

ते काल महाजनादेश याट्रेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं बोलत होते

सिल्लोड इथंही मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला माजी आमदार अब्द्ल सत्तार यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला दरम्यान जालना आणि औरंगाबादमध्ये देशातलं सर्वात मोठं औद्योगिक केंद्र निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जालना इथं माहजनादेश यात्रेच्या सभेत बोलतांना दिली मराठवाडा हा सातत्यानं द्ष्काळग्रस्त असतो मात्र येणाऱ्या काळात मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकार योजना राबवणार आहे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान ही महाजनादेश यात्रा आज देवगावफाटा मार्गे परभणी जिल्ह्यात येणार आहे आज द्पारी सेलू तसंच पाथरी इथल्या जाहीर सभांना संबोधित करून मानवत मार्गे ही यात्रा सायंकाळी पाच वाजेपर्यंत परभणी शहरात पोहोचेल

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकर यांनी ही माहिती दिली

ज्या ठिकाणी दोनशे खाटांचं जिल्हा रूग्णालय आहे त्या ठिकाणी ही महाविद्यालयं सुरू केली जातीलं असं जावडेकर म्हणाले

नीलम गो हे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनं आपला अहवाल काल सरकारला सादर केला ऊस तोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणं ऊस तोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणं खासगी खरुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांना अहवाल सादर करणं अशा महत्वपूर्ण शिफारशी समितीनं केल्या आहेत या शिफारसींवर आरोग्य विभागासह संबंधित विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत

औरंगाबाद शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या पूर्नबांधणी आणि सिडको इथल्या बसपोर्टचं भूमिपूजन रावते यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्यामध्ये तीस बसस्थानकांचं बांधकाम करण्यात येत असल्याचं सांगतांना ते म्हणाले

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं सोपल यांनी परवाच आमदारकीचा राजीनामा दिला होता

कोणत्याही वैचारीक प्रवाहाच्या मागे न लागता तटावर उभं राहून प्रवाहाला दिशा देण्याचं काम साहित्यिकाला करता आलं पाहिजे असं मत यांनी यावेळी व्यक्त केलं

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन समाजातर्फे देण्यात आलं

फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारनं याबाबतचे आदेश जारी केले होते